शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडत हे शिक्षण मंडळ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती राज्यात महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ंदिशासारखा कायदा लवकरात लवकर अंमलात आणला जाईल अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत दिली

मनीषा कायंदे यांनी मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते मीरा भाईदरच्या माजी आमदारांविरूद्व महिलेनं केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून त्याची तातडीनं चौकशी केली जात आहे असंही त्यांनी सांगितलं

यात हजारो कोशी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून या प्रकरणाची चौकशी एसआयशी अर्थात विशेष तपासपथका कडून करावी अशी मागणीही रणपिसे यांनी यावेळी केली जलसंपदा मंत्री जयंत पार्शिल यांनी एसआय री चौकशीची मागणी फेरळून लावत या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता द्यायला गेल्या सरकारनं घाई का केली याच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे असं पार्पील म्हणाले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आज रत्नागिरीत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं त्यांनी स्थापन केलेल्या पतित पावन मंदिर संस्थेतर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली ब्रििििांनी सावरकरांना रत्नागिरीच्या विशेष कारागृहात ठेवलं होतं सुरक्षेच्या कारणासाठी गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली त्यांची कोठडी आज पुण्यतिथीच्या निमित्तानं दिवसभरासाठी खुली करण्यात आली मीरा भाईदर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे तर उपमहापौर पदी भाजपाचे हसमुख गेहलोत विजयी झाले आहेत हसनाळे यांनी महाविकास आघाडीच्या अनंत शिर्के यांचा पराभव केला

महाश्रमन स्वामींच्या स्वागतासाठी खुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कोल्हापूरात उपस्थित आहेत प्रोशिकॉलच्या बाबतीत दक्ष असणारे राज्यपाल श्री स्वामी महाश्रमन स्वामींच्या बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर खाली बसले आणि त्यांच्या प्रति आपला आदर व्यक्त केला

तेलंगाणा शिल्या पोलिसांनी सोने विक्री प्रकरणात चौकशी साठी पाचारण केलेल्या नाशिक मधले सराफ विजय बिरारी यांचा काल चौकशी दरम्यान नाशिकच्या शासकीय विश्रामगुहाच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला त्यानंतर संतप्त झालेल्या त्यांच्या कू ब्रियांनी तेलंगाणा पोलिसांवर घातपाताचा आरोप केला आहे

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रेरणा सोनावणेनं याच गटात कांस्य पदक जिंकलं

क्र तूर खरेदी चा नियम शासनानं कळवला आहे एकरी सात ते दहा क्विं

वाशिम जिल्ह्या ळिया अकोला नांदेड या महामार्गावर तोंडगाव फा िवाजवळ काल रात्री उशिरा अज्ञात वाहनान दुचाकीला धडक दिल्यान दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला असून त्विर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत

गंभीर जखमींना अकोला बिल्या रुग्णालयात दाखल केलं आले वाशीम जिल्ह्यात मूल्यवर्धन शिक्षणावर आधारित तीन दिवसीय चित्र प्रदर्शनाचं आयोजन शांतीलाल मुथा फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने पा शी कॉम्प्लेक्स क्वे आयोजित केलं आहे